चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा सर्वकष विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना राज्य मंत्रीमंडळ निर्णय जळगाव जिल्ह्यातील तीन सिंचन योजनांना तसंच उस्मानाबाद इथं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्याला काल राज्य मंत्रीमंडळानं मान्यता दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते

धरण प्नर्स्थापना आणि सुधारणा प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता देण आणि या संदर्भात निविदा प्रक्रीया राबवण्याला देखील मंत्री मंडळानं मान्यता दिली

तसंच आवश्यक ती पदनिर्मिती करण आणि पदं भरण्याला देखील मान्यता देण्यात आली आहे

राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना आणि मॉडेल विधेयकालाही बैठकीत मान्यता देण्यात आली स्कील इंडियाच्या धर्तीवर कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र यासाठी राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे

आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीक विमा योजना उपयुक्त ठरली आहे या योजनेबददल आधिक माहिती ऐकूया राज्याच्या कृषी संचालनालयातील मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख यांच्याकडून

राज्यपालांनी काल भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली

उद्या या सर्व ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे

मदान यांनी काल दिली

त्यात आता मतदानाच्या द्रष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे असं मदान यांनी सांगितलं निवडण्क रद्द नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातल्या उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगानं या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे खोंडामळी इथल्या लिलावाप्रकरणी आधीच नंद्रबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगाला अहवाल सादर करावा असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत दादा भुसे राज्यात अव्होकाडो अर्थात लोणीफळाच्या लागवडीला चालना देण्यात येत आहे असं कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी काल मुंबईत सांगितल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात यासंदर्भात प्रायोगिक तत्वावर लागवडीचा प्रयोग केला जाणार आहे

मृत कावळे नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला नसला तरी सुरगाणा तालुक्यातील दोन गावात आठ ते नऊ कावळे मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे उंबरदे आणि अलांगून या दोन गावात मृत कावळे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे जिल्हा पश्संवर्धन अधिकारी डॉ विष्णू गर्जे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत कावळ्यांचे नमुने तातडीने पुणे इथल्या प्रयोग शाळेत पाठविले आहेत

ग्रंथप्रदर्शन अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्न मंजूषा अशा मराठी भाषेची महती उलगडणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी भाषेची महती सांगणारा जागर मराठीचा हा कार्यक्रम मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर रसिकांना पाहता येणार आहे

कंपनीचे संचालक राजेश पांडे आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आगामी साडेतीन वर्षात संपूर्ण पूणे शहर गॅस सिलिंडर मुक्त करून शक्य तेवढ्या कुटुंबाना पाईपलाईनद्वारे गॅस चा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत त्याचबरोबर शहरात मोटारींबरोबरच द्चाकी गाड्या सुद्धा गॅसवर चालवण्याच्या द्रष्टीनं मोहीम हाती घेतली जाणार आहे असं पांडे यांनी सांगितलं याशिवाय पाईपलाईन गॅस चे कनेक्शन घेऊ इच्छणाऱ्या कुटुंबाना सवलतही जाहीर करण्यात आली आहे चंद्रपूर दारूबंदी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय आणि अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी गृहविभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे

या समितीने आपला अहवाल एक महिन्यात शासनाकडं सादर करायचा आहे

त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात कोट्यवधींची दारूतस्करी कोट्यवधींचा मुद्देमाल पोलीस कारवाईत जप्त करण्यात आला आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याची दारूबंदी उठवावी यासाठी प्रयत्न सूरू केले दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय अभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी आता माजी प्रधान सचिव रमानाथ झायांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे

लसीकरण राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे

मांजा बंदी प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनवलेल्या सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या मांजाच्या उत्पादन विक्री आणि साठवणूकीवर बुलडाणा जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे

तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाप्रच्या श्री तुळजाभवानी देवीची शाकभरी नवरात्र महोत्सवा पूर्वीची मंचकी निद्रा काल सुरू झाली

यावर्षी शाकभरी नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जाणार असून सर्व धार्मिक कार्यक्रम तसेच शाकंभरी नवरात्र महोत्सवातील सर्व विधी कोरोना विषयक काळजी घेऊन पार पाडले जाणार आहेत

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार